राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी दोन भागात विभागणी केली असून संपूर्ण जिल्हा नव्हे तर फक्त महापालिका क्षेत्राचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे

यामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या पाच रूग्णांचा समावेश आहे

काल सापडलेल्या रुग्णांमध्ये बायजीप्ऱ्यात सात किराडप्रा सादात नगरमधल्या गल्ली क्रमांक सहा मध्ये प्रत्येकी चार गारखेड्यातली आदर्श कॉलनी सातारा गाव आणि गंगापूर तालुक्यातल्या फुलशिवरा इथं प्रत्येकी तीन रुग्ण आहेत मकसूद कॉलनीत दोन रोहिदास नगर शिवशंकर कॉलनी जाधववाडी जटवाडा रोड हिमायत बाग पुंडलिक नगर मुकुंदवाडी नारेगाव जयभीम नगर संजय नगर रहीम नगर कैलास नगर गादल नगर शिवनेरी कॉलनी सेव्हन हिल परिसरात विद्यानगर दुर्गा माता कॉलनी न्याय नगर मकसूद कॉलनी जाधववाडी गारखेडा परिसर मित्र नगर मिल कॉर्नर मुकुंदवाडीतलं शिवशक्ती नगर मुकुंद नगर रहेमानिया कॉलनी इथले प्रत्येकी एक तसंच अन्य भागातले चार रुग्ण आहेत दरम्यान औरंगाबाद इथं काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला

तर घाटीतून काल तीन रुग्णांना घरी सोडण्यात आलं

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं अन्नधान्य किराणा आणि भाजीमंडई सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं परिपत्रक मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी काल जारी केलं याठिकाणी गर्दी होणार नाही तसंच शारीरिक अंतर राखणं नियमित मास्कचा वापर करणं बंधनकारक असणार असल्याचं त्यांनी या परिपत्रकात नमूद केल आहे

काल आणखी नऊ जण बाधित असल्याचं आढळून आल्यानं जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एकशे सहा झाली आहे काल शहरातल्या करबला नगर इथं तीन कुंभार टेकडी इथं सहा आणि अबचलनगर इथं एक रुग्ण सापडला यात सहा प्रूष दोन महिला तर एक चार वर्षे वयाचा बालक आहे

लातूर जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले अहमद्प्र तालुक्यातल्या खंडाळी आणि लातूर तालुक्यातल्या बोरगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडले असून ते मुंबईहून आले होते उदगीर आणि जळकोट इथंही प्रत्येकी एक रुग्ण सापडला

यापैकी परंडा तालुक्यातले दोन तर भूम तुळजापूर उस्मानाबाद लोहारा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे यापैकी एक जण पुण्याहून तर अन्य पाच जण मुंबईहून आले होते

यामध्ये बीड शहरातले पाच गेवराई तालुक्यात इटकूर केज तालुक्यात चंदन सावरगाव आणि केळगाव इथंला प्रत्येकी एक रुग्ण आहे

तर नाशिक शहरात एक रुग्ण आढळला

कोरोना विषाणूबाधित महिलेसोबत हे सर्वजण मुंबईहून आले होते या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं

कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते खरीप हंगाम तोंडावर आला आहे यासाठी सरकारची काहीही तयारी नाही शेतमाल खरेदीची व्यवस्था नाही असं सांगतानाच केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही बारा बलुतेदारांसाठी विशेषत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी फडणवीस यांनी केली

यासंदर्भातली माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली याबाबत माहिती देताना ते म्हणाले आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविडच्या प्रादर्भावामुळे आम्ही रद्द करू शकत नाही त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळ प्रदान करणे या पर्यायाला यूजीसीने मान्यता द्यावी अशा पद्धतीचे पत्र पाठवले प्ढील दोन दिवसांत आयोगाकडून काही निर्णय न आल्यास राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सोबत चर्चा करून तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊनच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन सामंत यांनी दिलं

या गाड्यांसाठी ऑनलाईन तिकीट नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होईल असं त्यांनी ड्विट संदेशात सांगितलं विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त या रेल्वे असतील तसंच कामगारांना त्यांच्या घरी पोहोवचण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्यांची संख्या दुप्पट करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं

स्थलांतरितांच्या या जथ्थ्यांमधल्या महिला मुलं तसंच व्रद्धांची विशेष काळजी घेण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे केंद्रीय ग्रहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे या गाड्या सोडण्यासंदर्भात रेल्वे विभागाशी समन्यव साधावा रेल्वे तसंच बस सोडण्याच्या वेळा स्पष्ट असाव्यात असंही या पत्रात म्हटलं आहे

या रेल्वेतून औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास एक हजार सहाशे मजूर गेल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं

ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते

कोरोना विषाणूचा रूग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आष्टी तालुक्यातल्या पाटण सांगवी गावात प्रवेश केल्यामुळे बीडचे विधान परीषद सदस्य सुरेश धस यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच पोलिसांनी सांगितलं आष्टी ताल्क्यात पाटण सांगवीत सात रूग्ण आढळले आहेत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी आपण या गावाला भेट दिल्याचं आमदा धस यांनी सांगितलं

यासंबंधिचा एक चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले आष्टी तालुक्यातल्या सात बाधित रुग्णांनी पुणे इथं उपचार घेण्याचं ठरवलं असल्यानं त्यांना प्ण्याला नेण्याची सोय करत असताना हा रूग्ण कक्षाच्या बाहेर पडून सर्वत्र फिरत होता

अन्य एका द्कानदारानं निर्धारित वेळेनंतर द्कान सुरू ठेवल्यामुळं त्या दकानदाराकडूनही मनपा पथकानं दंड आकारला आहे

पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे खासदार डॉ भागवत कराड आमदार अतुल सावे यांनी या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं कोरोना विषाणूविरूद्धच्या युध्दात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये औरंगबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा आदी मागण्या या निवदेनात नमूद करण्यात आल्या आहेत उस्मानाबाद परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाला विविध मागण्याचं निवेदन देण्यात आलं

रातोळीकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात हा आरोप केला राज्य सरकारने ऑटो चालक नाव्ही बारा बलुतेदार यांना प्रत्येकी किमान पाच हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे

वेळेवर आणि पुरेस अन्नधान्य मिळाल्या मुळे सरपंच बाबु खंदाडे आणि लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे

राज्य प्रातत्व खात्याचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी ही माहिती दिली पुढच्या पाच वर्षांत या संग्रहालयाची उभारणी पूर्ण होणं अपेक्षित असून त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खूलं होईल असंही डॉ गर्गे यांनी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी घोषणा फलके हाती घेऊन भाकप कार्यकर्त्यांनी मूक निदर्शनं केली

या बंधाऱ्याची उंची वाढवल्यास खडक्त आणि एमशेटवाडी गावातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असं त्यांनी म्हटलं आहे

गेल्यावर्षी अवकाळी पावसात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनानं हेक्टरी आठ हजार रुपये मदत जाहीर केली होती मात्र हे मदत या गावांना अद्यापर्यंत मिळालेली नाही असं त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

त्यापार्श्वभूमीवर आमदार बोर्डीकर यांनी काल बैठक बोलावून नगरपालिका प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या

काल द्पारी हा अपघात झाला नागरिकांना या अपघाताची माहिती मिळताच काहींनी मद्याच्या पेट्या पळवण्याचा प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे